त्यामुळे नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करत आहेत परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये विनाकारण घराबाहेर पडू नये घरच्या घरीच साध्या पद्धतीने सण साजरा करावा असं आवाहन शासनानं आणि सामाजिक संघटनांनी केलं आहे मदत मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी यासाठी पूणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या वतीने आज नागरिकांना आवश्यक वस्तूंच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलं

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे तसंच नागरिकांनी मागणी केल्यानंतर मुदतवाढ करण्यात आली आहे शिष्यवृत्ती पूणे महानगरपालिकेच्या वतीनं इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मौलाना अबूल कलाम आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजनेतंर्गत विशेष शिष्यवृत्ती दिली जाते

यंदा दहावीच्या परीक्षा होणार नाहीत पण राज्य शिक्षण मंडळ जो निर्णय घेईल त्या अनुषंगाने स्थायी समितीची मान्यता घेऊन यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बद्दल निर्णय घेण्यात जाईल असं महापौरांनी सांगितलं

होर्डींग्स सध्याच्या कोरोना प्रादूर्भावाच्या काळातही उपचार केंद्र आणि मोफत लसीकरणाच्या नावाखाली स्वतःची जाहिरातबाजी करणाऱ्या विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि तथाकथित नेत्यांविरुद्ध शहरातील अनेकविध स्वयंसेवी संस्था संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहराच्या अनेक भागात सध्या मोफत लसीकरण मोहीम कोरोना उपचार केंद्र तसंच विलगीकरण कक्षाची जोरदार उद्घाटनं सुरु असून त्यासाठी राजकीय पक्षांची नेतेमंडळी शक्तिप्रदर्शनही करत आहेत या कार्यक्रमातून कोरोनाविषयक नियमावलीचं सर्रास उल्लंघन होतं असल्याचा आक्षेप या सामाजिक संघटनांनी घेतला आहे गिरीप्रेमी पूण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे जितेंद्र गवारे यांनी आज जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलं

एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे डॉक्टर अविनाश कांदेकर एव्हरेस्टवीर गणेश मोरे आणि गिर्यारोहक विवेक शिवदे यांनी केलेल्या हवामानविषयक अचूक मार्गदर्शनाचा गवारे यांना खूप फायदा झाला भारतीय मजदूर संघ कामगार विमा कायदयातील बदल लाभाच्या दरात वाढ आदी बाबतीत सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भारतीय मजदूर संघाने दिला आहे

राज्य शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनं केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष प्ढे आला आहे

तर हा होता आजचा प्णे वृत्तांत उद्या प्न्हा भेट्र ताज्या प्णे वृत्तांत मध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ ध्वा आणि स्रक्षित अंतर राखा नमस्कार